स्मार्ट शहर अभियानामुळे शहरांना त्यांची क्षमता सिद्ध करण्याची आणि आव्हानं पेलण्याची संधी मिळत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन दृष्टीहीनांसाठी सोयीची ठरणारी नवीन नाणी जारी

आरोग्यसेवा क्षेत्राचा कायापालट करण्याची सरकारची ग्वाही

स्मार्ट शहर अभियानामुळे शहरांना त्यांची क्षमता सिद्ध करण्याची आणि आव्हानं पेलण्याची संधी मिळत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सिक्किम अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा शल्या स्मार्ट शहर एकीकृत नियंत्रण केंद्रांचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालं त्यावेळी ते बोलत होते या केंद्रांमुळे पोलीस प्रशासन वाहतूक ऊर्जा पाणीपुरवठा सांडपाणी व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुरक्षा हे सर्व घटक एकाच छत्राखाली सामावले जातील असं प्रधानमंत्री म्हणाले

दृष्टीबाधितांना सोयीची ठरावीत अशाप्रकारे निर्मिती केलेल्या चलनी नाण्यांचं अनावरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं नवी दिल्ली ॐ झालेल्या या विशेष सोहळ्यात अनेक दृष्टीहीन विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं

जेनेरिक औषधांमुळे सामान्य जनतेचे सुमारे एक हजार कोटी रुपये वाचले आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

प्रधानमंत्र्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातल्या प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना केंद्रातल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

आरोग्यसेवा क्षेत्राचा कायापालट करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितलं नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं

साडेतेरा किलोमीटर लांबीच्या या मार्गावर खापरी नवीन विमानतळ दक्षिण विमानतळ विमानतळ आणि सीताबर्डी अशी पाच स्थानकं आहेत लोकपाल नियुक्तीसंदर्भात नेमण्यात आलेल्या निवड समितीच्या बरुक्कीची तारीख कळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं सरकारला दहा दिवसांची मुदत दिली आहे

प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची बरुक्क शक्य तितक्या लवकर निश्चित करावी असे निर्देश न्यायालयानं कार्मिक मंत्रालयाच्या सचिवांना दिले निष्पाप कश्मीरींवर होत असलेल्या हल्ल्यांबद्दल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नाराजी व्यक्त केली आहे देशाचा लढा हा फुटीरतावादी आणि दहशतवादाच्याविरुद्ध असून यामध्ये जम्मू आणि काश्मीरच्या जनतेनं साथ देण्याचं आवाहन त्यांनी ट्विटरवरुन केलं काही दिवसांपूर्वी लखनौमध्ये काही तरुणांनी दोन काश्मीरी तरुणांवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर जेटली यांनी ट्विटरवरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे

दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्याच्या प्रस्तावालाही आज मंजुरी मिळाली

जम्मू कश्मीरमधल्या दुर्गम भागात वीज पोहोचवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे

यामुळे साखर कारखान्यांमधली रोकड क्षमता वाढणार आहे श्रेनॉल मिश्रीत पेट्रोल कार्यक्रमा अंतर्गत श्रेनॉल च्या पुरवठ्यामुळे साखर कारखान्यांच्या महसुलात वाढ होईल परिणामी ऊस उत्पादकांचे पस्तीवेळेत चुकते करायला साखर कारखान्यांना मदत होणार आहे संपूर्ण देशासाठी पूर व्यवस्थापनासाठी आणि सीमावर्ती क्षेत्रात राबवण्यात येणाऱ्या एफ

पी

वस्त्रोद्योग क्षेत्राच्या मदतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून लावल्या जाणा या करात सवलत देणा या योजनेलाही केन्द्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली

देशात नवी पन्नास केंद्रीय विद्यालयं सुरु करायला आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं मान्यता दिली आहे

या निर्णयामुळे शिक्षकांच्या नियुक्त्यांमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि सामाजिक तसंच शक्तणिक दृष्ट्या मागास वर्गाला आरक्षण देण्यासंदर्भात संवद्यानिक तरतुदीचा लाभ मिळू शकेल त्याचप्रमाणे शिक्षक भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होऊन रिक्त पदांवर भरती होऊ शकेल

तसंच उच्च शिक्षण संस्थांमधला शिक्षणाचा दर्जाही सुधारेल अशी अपेक्षा आहे जम्मू कश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यातल्या बद्रापाईन करालगुड हंदवाडा परिसरात काल रात्री सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटली आहे जध्वए मोहम्मद या दहशहतवादी संघटनेचा हा पाकिस्तानी दहशतवादी होता या दहशतवाद्याकडून महत्वाची कागदपत्र पिस्तूल आणि दारुगोळा जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली या परिसरात राबवलेली दहशतवाद विरोधी मोहीम समाप्त झाली आहे

जम्मू शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या बसस्थानकाच्या संकुलात दुपारी बाराच्या सुमाराला हा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा राफेल प्रकरणावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली